पंतप्रधान आज राज्याच्या दौऱ्यावर विविध विकास कामांचं होणार भूमिपूजन पुलवामा हल्ला पुलवामा दहशतवादी हल्ल्यासारख्या घटना भारताला दुबळं बनवू शकत नाहीत अशा घटनांना जबाबदार असलेल्यांना त्याची मोठी किंमत मोजावी लागेल असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल दिला आपल्या अशा कारवायांमुळे आपण भारताला अस्थिर बनवू शकू असं शेजारी देशाला वाटत असेल तर ती त्यांची मोठी चूक आहे असंही ते म्हणाले या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सुरक्षा दलांना संपूर्ण स्वातंत्र्य दिलं असल्याचंही त्यांनी सांगितलं नवी दिल्ली इथं काल वंदे भारत एक्स्प्रेस या दिल्ली ते वाराणसी दरम्यान धावणाऱ्या अतिजलद रेल्वे गाडीचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते काल संध्याकाळी शहीद जवानांचे शव नवी दिल्लीच्या विमानतळावर आणल्यानंतर पंतप्रधानांनी शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली पुलवामा हल्ल्यानंतर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राजनाथ सिंह यांनी काल श्रीनगरचा दौरा केला यावेळी त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर एक उच्चस्तरीय बैठक घेतली दहशतवादाविरुद्धची ही लढाई आपण नक्की जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला हल्ल्यानंतर कालपासून जम्मू काश्मीरमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली असून दक्षिण काश्मीरमध्ये इन्टरनेट सेवा खंडित करण्यात आली आहे दरम्यान या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानला व्यावसायिक दृष्टीकोनातून देण्यात आलेला सर्वात पसंतीच्या राष्ट्राचा दर्जा काल भारतानं काढून घेतला यामुळे पाकिस्तानला आत्तापर्यंत किमान निर्यात शुल्क आणि विविध व्यापारी करांमध्ये मिळालेल्या सवलती यापुढे मिळणार नाहीत

भारतानं पाकिस्तानमधील आपले उच्चायुक्त अजय बिसारीया यांनाही चर्चेसाठी काल तातडीनं मायदेशी बोलावलं परराष्ट्र व्यवहार सचिव विजय गोखले यांनी काल पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त सोहेल मेहमूद यांना बोलावून घेतलं आणि या हल्ल्याबाबत त्यांच्याकडे तीव्र शब्दांत निषेध नोंदविला दरम्यान पुलवामा हल्ल्याचा अमेरिका रशिया कॅनडा ऑस्ट्रेलिया तुर्कस्तान फ्रान्ससह जगभरातील अनेक देशांनी तीव्र निषेध केला आहे संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अन्तेनिओ गुटेरस यांनीही हल्ल्याचा निषेध करत भारताला पाठींबा दिला आहे चीनने मात्र आपली हटवादी भूमिका कायम ठेवत जैश ए मुहम्मद संघटनेचा म्होरक्या मसूद अझर याला आंतरराष्ट्रीय गुन्हेगार घोषित करण्याच्या भारताच्या मागणीला विरोध दर्शवला आहे राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर राजकारण बाजूला सारून सर्व राजकीय पक्षांनी एकत्र यावं असं आवाहन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केलं आहे तर या मुद्द्यावर कोणतेही मतभेद न ठेवता आपला पक्ष सरकारला पूर्ण सहकार्य करेल असं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काल नवी दिल्ली इथं पत्रकारांना सांगितलं या पार्श्वभूमीवर आज नवी दिल्लीत सर्व पक्षीय बैठकीचं आयोजनही करण्यात आलं आहे या हल्ल्यात बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूरचे संजय राजपूत आणि लोणार तालुक्यातल्या गोवर्धन नगरचे नितीन राठोड हे जवान शहीद झाले आहेत त्यामुळे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यावर शोककळा पसरली असून काल ठिकठिकाणी शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली

सांगली जिल्ह्यात तासगाव इथ छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिल्पांचं अनावरण काल मुख्य मंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते दरम्यान देशभरात अनेक ठिकाणी या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात संतप्त निदर्शनं करण्यात आली राज्यातही अनेक ठिकाणी शहिदांना श्रद्धांजली अर्पण करून या हल्ल्याचा निषेध करण्यात आला उस्मानाबाद तुळजापूर वसमत हिंगोली धुळे सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा पुणे आणि अहमदनगरसह विविध ठिकाणी नागरीकांनी निषेध सभा घेत मोर्चे काढल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे

मात्र काल वाशिम जिल्हयातले नियोजित सर्व कार्यक्रम रद्द करुन जिल्ह्यातील अनेक गावं आणि तांडयात शहिदांना श्रध्दांजली वाहण्यात आली या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनानं कालचा पुण्यातला नियोजित तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर पुरस्कार सोहळा स्थगित केला पंतप्रधान यवतमाळ धळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एक दिवसाच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून यवतमाळ आणि धुळे जिल्ह्यातल्या विविध विकास कामांची पायाभरणी त्यांच्या हस्ते होणार आहे तसंच धुळ्यामध्ये त्यांची जाहीर सभाही होईल प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरं मिळालेल्या लाभार्थ्यांचा ई गृह प्रवेश पंतप्रधानांच्या उपस्थितीत होईल पंतप्रधान व्हिडीओ लिंकच्या माध्यमातून अजनी पूणे रेल्वेला मार्गस्थ करतील मनमाड धुळे इंदौर रेल्वेमार्गासह विविध प्रकल्पांचं भूमिपूजनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे

रेडिओ किसान दिनानिमित्त तुळजापूर तालुक्यात सांगवी इथं आयोजित जलसंवर्धन कार्यशाळेत ते काल बोलत होते

कारखान्यांकडील एफ आर पी थकबाकी वसुलीसाठीही या निर्णयाचा उपयोग होणार आहे एका बाजूला आंतरराष्ट्रीय बाजारातही विविध कारणांनी साखरेचे दर पडत असताना देशांतर्गत बाजारासाठी हमी भावात वाढ केल्यानं साखर उद्योगावर त्याचा अनुकूल परिणाम होईल अशी प्रतिक्रिया साखर उद्योगातील अभ्यासकांनी व्यक्त केली आहे विश्वनाथ आनंद पुण्यातल्या पीवायसी जिमखाना इथं आजपासून बुद्धीबळ प्रशिक्षण कार्यशाळेला सुरुवात होत आहे बुद्धीबळ विश्वविजेता विश्वनाथन आनंद या कार्यशाळेत खेळाडूंना मार्गदर्शन करणार आहेत त्या पार्श्वभुमीवर काल त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला बुद्धीबळ प्रशिक्षक म्हणून आता जरी सक्रीय झालो असलो तरी आगामी विश्व आजिंक्यपद स्पर्धेंचीही तयारी करत आहे असं आनंद यांनी यावेळी सांगितलं या खेळातील कौशल्य बदलतं तंत्रज्ञान सराव आणि स्पर्धात्मक कामगिरी उंचावण्याची आवश्यकता या मुद्द्यांवरही त्यांनी यावेळी प्रकाश टाकला हवामान राज्यात काल हवामान कोरडं होतं